ते काल नवी दिल्लीत पहिलं सुकुमार सेन स्मृती व्याख्यान देताना बोलत होते भारतीय लोकशाही आजवर अनेक कसोटीच्या प्रसंगातून पार झाली असल्याचं सांगत मुखर्जी यांनी एकमत हा लोकशाहीचा प्राण असल्याचंही नमूद केलं निवडणूक प्रक्रियेत लोकांचं महत्त्व अधोरेखित करत जनता हीच तंदुरुस्त लोकशाहीची गुरुकिल्ली आहे असंही ते म्हणाले निवडणूक आयोगानं आजवर मोठमोठ्या आव्हानांचा यशस्वीपणे सामना केल्याचंही त्यांनी सांगितलं

तिक्या मोठ्या संख्येचं व्यवस्थापन करणं आणि पारदर्शक मतदानाची खबरदारी घेणं हे प्रचंड अवघड काम होतं असंही मुखर्जी म्हणाले सुकुमार सेन यांनी भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून जबाबदारी निभावताना पहिल्या दोन लोकसभांसाठी सार्वत्रिक निवडणुका यशस्वीपणे घेतल्या होत्या त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुखर्जी यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं

नवी दिल्लीत राजपथावरच्या संचलनाची तयारी उत्साहात सुरू आहे यावर्षी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संरक्षणदलांकडून मानवंदना स्वीकारतील या समारंभाला ब्राझिलचे अध्यक्ष जैर मेसियास बॉलसोनरो हे प्रमुख पाह्णे म्हणून उपस्थित राहणार आहेत

ते या पुरस्कारप्राप्त मुलांशी संवाददेखील साधणार आहेत अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती आणी यांनी दिली

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे निवडणुकीचं एकूण वातावरण बघता तिथं तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद संपुष्टात येत असून आता सरकारनं विकासावर लक्ष केंद्रित केलं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांनी केलं जम्मू काश्मीरसाठी केंद्र सरकारनं चालवलेल्या विशेष संपर्क अभियानाचा एक भाग म्हणून ते काल एका जाहीर सभेत बोलत होते यावरूनच सरकारची वचनबद्धता सहज स्पष्ट होते असंही ते म्हणाले जम्मू काश्मीरमध्ये गटविकास परिषदेच्या निवडणुका घेणं हे ऐतिहासिक पाऊल होतं असं सांगून या निवडणुकांना भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल प्रकाश यांनी जनतेचं अभिनंदन केलं वायुआधारित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रसरकारनं अनेक उपक्रम सुरु केले आहेत अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैर्सगिक वायूमंत्री धर्मद्र प्रधान यांनी दिली

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध हे करणारे दलित नेते तसंच काँग्रेस पक्ष या कायद्याच्या तरतुदींविषयी अनभिज्ञ असून ते याविषयी गैरसमज पसरवीत आहेत असा आरोप भाजपाचे कार्याध्यक्ष जे

उत्तरप्रदेशातल्या आग्रा श्वे यासंदर्भात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते नागरिकत्व सुधारणा कायद्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना केवळ विरोधासाठी विरोध करणार नाही असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं ते काल मुंबईत पक्षाच्या अधिवेशनात बोलत होते पाकिस्तान आणि बांगलादेशातून येणाऱ्या घुसखोरांना सामावून घेणं भारताला शक्य नसल्याचं ते म्हणाले

अमेरिका श्लेंड आणि तेर देशांप्रमाणे भारतानंही निर्वासितांचा मुद्दा कठोरपणे हाताळला पाहिजे अशी अपेक्षाही राज ठाकरे यांनी व्यक्त केली

हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी सय्यद िफान आणि त्याचे अन्य साथीदार यात सामील आहेत राष्ट्रीय तपास संस्थेनं चौकशी करिता यांची कोठडी मागितली होती गेल्या आठवड्यात या सगळ्यांना राष्ट्रीय तपास संस्थेच्या ताब्यात दिल होत प्राणघातक कोरोना विषाणूंवर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनला अनेक उपाययोजना काराव्या लागत आहेत कारण उद्या चांद्र नवीन वर्षाच्या पाईभूमीवर मोठ्या प्रमाणावर चीनचे नागरिक पर्यटनासाठी बाहेर जातात या नवीन वर्षाला मोठ्या प्रमाणावर जगातले लोक स्थलांतर करतात त्यामुळे चीनची चिंता आणखी वाढली आहे

या निमित्तानं बीजिंग मध्ये होणारा कार्यक्रम चीनच्या प्रशासनानं रद्द केला आहे मात्र ही जागतिक आणीबाणी नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे सौदी अरेबियाच्या एका रुग्णालयात काम करणारी एक भारतीय परिचारिका कोरोना विषाणूनं बाधित झाल्याचं समोर आलं आहे तिच्या सहकान्यांपैकी अनेक परिचारिका केरळमधल्या आहेत त्यापैकी शंभर जणींची तपासणी करण्यात आली या बाधित परिचारिकेवर उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत वेगानं सुधारणा होत आहे अशी माहिती परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी दिली आहे कोरोना विषाणूच्या भीतीमुळे भारतीय परिचारिकांना वेगळ ठेवल्याची माहिती मिळाल्यावर मुरलीधरन यांनी जेद्दाह धिल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधला आणि उपचारांची माहिती घेतली बल्गेरियात सुरु असलेल्या स्ट्रँडजा स्मृती मुष्टीयुद्ध स्पर्धेत शिव थापा आणि सोनिया लाठेर यांनी भारताची पदकं निश्वित केली आहेत

या तीनही मुष्ठियुद्वपटूंनी उपांत्यफेरी गाठल्यामुळे भारतीय क्रीडा रसिकांच्या आशा उंचावल्या आहेत भारत आणि न्यूझीलंडमधल्या पाच सामन्यांच्या टी ट्रोंटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज ऑकलंड ब्रिल्या ईडन पार्क स्टेडिअममधे खेळला जाणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी हा सामना सुरु होईल या दौन्यात पाच टी ट्वेंटी सामने दोन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने होणार आहेत

दक्षिण आशियातल्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांची आंतरराष्ट्रीय वार्षिक परिषद आजपासून नवी दिल्ली क्वें सुरु होत आहे भारतीय निवडणूक आयोग अध्यक्षस्थानी असणार आहे संस्थात्मक क्षमता मजबूत करण्याच्या दृष्टीनं या परिषदेत चर्चा होणार आहे

एकमेकांच्या निवडणुकांचा अनुभव या परिषदेत सामायिक केला जाईलअसं निवडणूक आयोगातर्फे सांगण्यात आलं